ईद उल अझाचा सण दर्भिरात धार्मिकता आणि उत्साहानं सादरा होत आहा दर्भिरातल्या ईदगाह आणि मशिदींमधईदच्या निमित्तानं नमाज अदा करण्यात आला मुस्लीम बांधवांनी दिल्ली इथल्या जामा मशिदीत आज सकाळी ईदनिमीत्त मुख्य नमाज अदा कली राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकेय्या नायडू यांनी दक्षिवासींना ईदच्या शुभछ्छा दिल्या आहस्त जम्मू कश्मीर मधल्या नागरिकांना आज साजरा होत असलेली ईद उल अझाचा सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी जम्मू कश्मीर प्रशासनानं चोख व्यवस्था कली आहा ज्रम्मू कश्मीरात लागू असलेखातीबंध काल शिथील कलाहीत असंच बाजारपत्ता आणि बँकांची ए टी एम

संकट समयी प्रसंगावधान दाखवत आपण कसं सुरक्षित आणि जीवंत राहू शकतो याविषयी माहिती दर्जन्या डिस्कव्हरी या वाहिनीवरच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड या मालिक्ट्वी आज बद्धत ग्रील यांच्यासोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलघी भाग दाखवला जाणार आह

महाराष्ट्र कर्रळ आणि कर्नाटक िंग पुराचं पाणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली असून मदत आणि बचावकार्य सुरु आहा महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाणी ओसरायला सुरुवात झाली आहा ्राज्य सरकार तसंच विविध स्वयंसहीी संस्था पूर्ग्रस्तांसाठी मदतकार्य करत आहेत

अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याकरता अमरिक्रिा परस्पर तालिबान्यांशी बोलणी करत असल्याच्या पार्वभूमीवर त्यांनी हस्पिष्ट कलि कतार श्वेल्या तालिबान्यांच्या अधिकृत कार्यस्थळी ही चर्चा सुरु आहा असं तस्हिणाला अफगाणिस्तान गसी कित्यक्त वर्ष युद्धाला समोर जात आह